अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी धीर सोड्र नये सरकार त्यांच्या पाठीशी आहे असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे तुळजापूर तालुक्यातल्या काटगाव इथं हरणी धरण क्षेत्रातल्या बाधित क्षेत्राची नुकसान पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते काटगाव इथं घराचं नुकसान झालेल्या एका न्कसानग्रस्त शेतकऱ्याला तसंच पश्चधन वाहन गेलेल्या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला काही दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन बाधित शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार ज्ञानराज चौग्ले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी कौस्तभ दिवेगावकर पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यावेळी उपस्थित होते

त्यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आमदार गोपीचंद पडळकर या दौऱ्यात त्यांच्याबरोबर उपस्थित होते

राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय तातडीनं निर्णय घेणं गरजेचं असताना राज्य सरकारमधले नेते राजकारण करत आहेत असा आरोप दरेकर यांनी यावेळी केला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला शासनाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे

कायाकल्प प्रस्कारासाठी रुग्णालयाची इमारत आणि पायाभूत सुविधा स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण घनकचरा व्यवस्थापन वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा प्रभावी वापर या सर्व निकषांवर रुग्णालयांची निवड केली जाते

तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसह संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक मडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे